सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मारूक वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सु्रक्षित अंतर राखा

नियमांचं काटेकोर पालन करा लसीबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन

चालकांशी संवाद

पंतप्रधान सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकण हेच आपल्या सर्वसमोरच उद्दिष्ट असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्व नियमांच काटेकोर पालन करत तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करायला हवी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणी वरून केलेल्या मन की बात या कार्यक्रमात केलं पंतप्रधानांनी काल आपल्या या मन की बात संवादातून फक्त कोरोंना विषयासंदर्भात विस्तृत चर्चा केली आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधत या मुलाखतीनमध्रन नागरीकांना सर्वंकष मार्गदशन केलं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त इतरही लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत रुग्णांना औषधं फळं दूध भाज्या पोहोचवत आहेत रुग्णवाहिका पूरवत आहेत कोरोनापासून आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्या या कार्यातूनच कोरोना विरुद्धच्या लढ्याला मोठी ताकद मिळते आहे असं प्रतिपादनही मोदी यांनी यावेळी केल महाराष्ट्र कोविड कृती दलाचे तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करून त्यांचे याबाबतचे विचार जाणून घेतले याबद्दल आकाशवाणीशी बोलताना डॉ

मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी याला होकार दर्शवल्याचं ते म्हणाले यासाठी राज्य सरकार जागतिक पातळीवर निविदा मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लसीकरणासंदर्भात राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीच्या शिफारसींनुसार राज्यातल्या नागरिकांच्यालसीकरणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे मख्यमंत्री संवाद नाशिक इथल्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दूर्घटना अत्यंत दूर्दैवी होती मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल या रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी दुरदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितलं नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचं अग्निप्रतिबंधक बांधकाम तसंच विद्युत उपकरणांचंही ऑडिट लवकरात लवकर करून यापुढे अशी दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत पावसाळा वादळ यादृष्टीनंही उपाययोजना करून घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या

झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर तिथे काम करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या रुग्णालयातील कामकाजाविषयी सविस्तर माहिती यावेळी मुख्यमंत्री यांना सादर केली

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शाह आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी शैलेश पाठक यांचा यात समावेश आहे

काल दहिसर बोरिवली कांदिवली आणि चारकोप इथं चार ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांचं उद्दघाटन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं

दहिसर भाजप युवा आघाडी बोरिवलीच्या भाजप महिला आघाडी आणि कच्छ यूवक संघ कांदिवली इथं महावीर जैन संघ आणि चारकोपामध्ये गवळी समाज अशा विविध संस्थाच्या माध्यमातून रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन खासदार गोपाळ शेट्टी यांनी सन्मानित केलं उजनीचं पाणी निषेध सोलापर सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील गावांना निरा डावा कालव्यातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या बातमीमुळे सोलापुरकरांमधून संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणात शनिवारी संध्याकाळी प्रतीकात्मक आंदोलन केलं इंदाप्रकरांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी सोलाप्र जिल्हावासीयांसाठी वेदनादायी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला भरणे खुलासा सोलापुर दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली असल्याचं संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे कोरोना संदर्भातील आढावा बैठकीसाठी ते काल सोलापूर दौऱ्यावर आले असता बैठकीनंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला इंदाप्रला जाणारं पाणी हे बॅक वॉटरमधील सांडपाणी आहे त्याचा आणि सोलापूरच्या हक्काच्या पाण्याचा तसा काहीच संबध नाही उजनीच्या पाणी वाटपाचा कोटा पुर्ण झालेला आहे त्यामुळे आता जलाशयातून इतरांना पाणी देणं शक्य नसल्याचा खूलासाही त्यांनी केला सध्या कोरोनामुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठं संकट आलं आहे त्याचं निवारण करण्यासाठी जिल्हयातील यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे

शिक्षक वेतन खासगी प्राथमिक शाळेतील अंशत अनुदानित शिक्षकांचं वेतन ऑफलाइन पद्धतीने देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे केल्याची माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण यांनी सोलापुर इथं दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना युवक शिक्षक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं आहे

त्यांच्या वेतनाचा निधी परत गेला आहे या शिक्षकांना ऑनलाइन शालार्थ आयडीदेखील अद्याप न मिळाल्यामुळे मार्च महिन्याचं वेतन मिळण्याची शक्यताही धूसर झाली आहे

हाताला काम नसल्यानं नैराश्य आणणाऱ्या या काळात यूवकांना रोजगाराचा मार्ग दाखवून त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्याच्या दृष्टीनं सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या कसाल इथले उद्योजक संतोष कदम यांनी एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे

संतोष कदम यांनी शेतीची आवड असणाऱ्या आणि कष्ट करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आपल्या जमिनीपैकी अर्धा एकर क्षेत्र भाजीपाला लागवडीसाठी उपलब्ध करून दिलं आहे संतोष कदम यांची परसबागेतील पावसाळी भाजीपाला ही संकल्पना कोविडच्या साथीमुळे पिचलेल्या युवकांना नक्कीच स्वावलंबी होण्याची वाट दाखवणारी आहे टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शेतीची आवड असणाऱ्या युवकांना सोबत घेऊन येत्या पावसाळ्यात परसबागेतला पावसाळी भाजीपाला ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा संकल्प संतोष कदम यांनी केला आहे या उपक्रमामुळे होतकरू युवकांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळावी असा त्यांचा हेतू आहे

भाजीपाला लागवडीसाठी खत बियाणं पाणी आदी आवश्यक वस्तूही संतोष कदम स्वतःच पुरविणार आहेत इच्छूक युवकांनी त्यांच्याशी संपर्क करावा असं त्यांनी आवाहन केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी यांच्यासह मंजिरी गान् पुणे

गोठ्यात ठेवलेला पीव्हीसी पाईप संच आणि अन्य शेतीउपयोगी अवजारेही आगीत जळून खाक झाले गावकऱ्यांनी पाण्याचे टॅंकर बोलवून आगीवर नियंत्रण मिळवले

अपघातग्रस्त लोक नरफदेव इथून धान्य आणण्यासाठी दरे खूर्द या गावी निघाले होते अपघाताची प्राथमिक नोंद सायंकाळी मेढा पोलिस ठाण्यात झाली भुईबावडा घाट सिंधूदूर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांदरम्यानचा भूईबावडा घाट कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे कोल्हापूर प्रशासनानं गुरुवारी सायंकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता मार्ग बंद असल्यानं व्यापारी वर्गासह नागरिकांची गैरसोय होत होती माध्यमातून याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अखेर सिंधुद्ग जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कोल्हाप्रच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यांनतर हा मार्ग काल सकाळ पासून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला हिवताप नांदेड नांदेड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात काल जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप रोगाचे संशोधक सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं झिरो हिवताप रुग्ण उद्दिष्टाकडे वाटचाल असा यावर्षीच्या हिवताप दिनाचा मुख्य विषय होता हरेंद्र जाधव निधन ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचं दीर्घ आजारानं शनिवारी निधन झालं

तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता आता तरी देवा मला पावशील का माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु पाहा पाहा मंजूळा हा माझ्या भीमरायाचा मळा यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाघातानं आजारी होते मिश्रा निधन सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राजन मिश्रा याचं काल नवी दिल्लीत निधन झालं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र दूख व्यक्त केलं आहे मिश्रा यांच्या निधनानं भारतीय कलाक्षेत्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झाल्याचं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं मागील काही दिवसांपासूनन त्यांच्यावर नागपूरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं हवामान उत्तर कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता आहे दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली आहे

नमस्कार